मतमोजणी सुरु असून जे कल समोर येत आहेत त्यात या आघाडीनं निम्यापेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे

झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आणि राजद यांच्या महाआघाडीच्या विजयानं झारखंडच्या तिहासात नवीन अध्याय सुरु होईल असं मत मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार तसंच झारखंड मुकी मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी व्यक्त केलं आहे महाआघाडी सरकार स्थापनेनंतर राज्यातल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करेल आघाडीचे घटक पक्ष लवकरच बैठक घेऊन पुढच्या योजना ठरवतील असंही सोरेन यांनी सांगितलं महाआघाडीवर विश्वास दाखवल्याबद्दल सोरेन यांनी जनतेचे आभार मानले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हेमंत सोरेन यांचं अभिनंदन केलं असून राज्याची सेवा करण्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत झारखंडमधल्या मतदारांचे त्यांनी आभार मानले आहेत येत्या पाच वर्षात ईशान्य भारतातला दहशतवाद डावा कट्टरवाद आणि विद्रोहाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार वचनबद्ध आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे

राष्ट्रीय सुरक्षेला असलेली आव्हानं परतवून लावणं विशेषतः दहशतवाद्यांचे मनसुबे उधळून लावणं तसंच ईशान्य भारतातला विद्रोह प्रभावीपणे हाताळण्यात गुप्तचर विभागानं गेल्या पाच वर्षांत बजावलेल्या भूमिकेची शाह यांनी प्रशंसा केली भूपृष्ठीय आणि सागरी सीमा सुरक्षित करणं हे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं भारतापुढचं मोठं आव्हान आहे राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सुरक्षा तसंच गुप्तचर यंत्रणांमध्ये समन्वय असणं गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीचं अचूक विश्लेषण करून कालबद्ध उपाययोजना करणं महत्वाचं असतं असं शाह यांनी यावेळी सांगितलं उत्तर प्रदेशात निदर्शनांच्या काळात झालेली सार्वजनिक मालमत्तेची हानी दंगलखोरांकडून भरुन घेतली जाईल असं उत्तर प्रदेश सरकारनं पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे त्यासाठीची प्रक्रिया आधीच सुरु झाली असून जे दंडाची रक्कम भरु शकत नाहीत त्यांच्या मालमत्तेवर टाच आणली जाईल असं उपमुख्यमंत्री डॉक्टर दिनेश शर्मा यांनी सांगितलं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

भारतानं क्यूआरसॅम या जमिनीवरुन आकाशात मारा करणाऱ्या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेतली आहे बालासोर खिल्या तळावरून एक क्षेपणास्त्र डागण्यात आलं

एकावेळी अनेक लक्ष्य टिपण्याची क्षमता यात आहे

विद्यार्थी आणि शिक्षकांमधे जागृती निर्माण करण्याकामी माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावू शकतं असं मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी म्हटलं आहे

माहिती आणि दूरसंचार तंत्रज्ञान सध्याच्या शिकवण्याच्या पद्धतीमधे क्रांती घडवून आणू शकतो म्हणूनच विद्यार्थ्यांचं याविषयातलं कौशल्य वाढवण्यासाठी तसंच संगणकाधारित अध्यापन प्रक्रियेशी त्यांचं नातं वाढवण्यासाठी सरकारनं अनेक योजना सुरु केल्या आहेत पोलाद कारखान्यांना कच्च्या मालाची कमतरता भासणार नाही अशी खाही केंद्रीय पोलादमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे ते आज नवी दिल्ली क्रिं एका कार्यक्रमात बोलत होते पोलाद कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा व्हावा याबाबत केंद्र सरकार गंभीर आहे असं त्यांनी सांगितलं या उद्योगक्षेत्राचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एक दशलक्ष टन कच्च्या मालाची लिलाव प्रक्रिया सुरु केली आहे अशी माहिती प्रधान यांनी दिली टाकाऊ मालाची विल्हेवाट ही या उद्योग क्षेत्रासमोरची मोठी समस्या आहे ती सोडवण्यासाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयानं नियोजनही केलं आहे आणि हा प्रश्न मंत्रिमंडळासमोर मांडावा असा प्रयत्न आहे अशी माहिती प्रधान यांनी दिली वायु पुरवठ्यासाठी पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे याचा पोलाद उद्योगक्षेत्राला मोठा लाभ होऊ शकतो असं प्रधान यांनी सांगितलं संविधान वाचवण्याची मागणी करत काँग्रेसनं आज सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत राजघाटावर सत्याप्रह सुरु केला माजी प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग राहुल गांधी प्रियंका गांधी गुलाम नबी आझाद मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री कमलनाथ अहमद पटेल त्यादी नेते या आंदोलनात सहभागी झाले आहेत

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध सुरु असलेल्या निदर्शनांमधून विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना वगळावं असं आवाहन प्रमुख व्यर्तींच्या एका गटानं केलं आहे राज्यात सर्वांनी शांतता आणि सलोखा राखावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे उपराष्ट्रपती एम

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हे देखील यावेळी उपस्थित होते हेलारो या गुजराती चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला अभिनेता आयुष्यमान खुराना याला अंदाधून तर विकी कौशल याला उरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारानं गौरवण्यात आलं महानटी या तेलगू चित्रपटातल्या सावित्रीच्या भूमिकेसाठी कीर्ती सुरेश हीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला उरी द सर्जिकल स्ट्राक्क या चित्रपटासाठी अदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला बधाई हो या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट मनोरंजनपर चित्रपट म्हणून निवड झाली आहे गायक आणि गीतकार स्वानंद किरकिरे यांना चुंबक या मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलं पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पाणी या मराठी चित्रपटानं मिळवला आहे राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा नर्गिस दत्त पुरस्कार ओंडाला जिडाला या कन्नड चित्रपटाला मिळाला आहे उत्तराखंडला सर्वोत्कृष्ट चित्रपट स्नेही राज्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं चित्रपट हे संवादाचं सशक्त माध्यम असून चित्रपट उद्योगानं सामाजिक प्रशांशी संबंधित चित्रपटांना महत्त्व दिलं पाहिजे असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज आगामी अर्थसंकल्प संदर्भात नवी दिल्लीत पाणी आणि स्वच्छता क्षेत्रातल्या प्रमुख प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली या बैठकीला वित्तमंत्री अनुराग ठाकूर हे ही उपस्थित होते अफगाणिस्तानच्या अध्यक्षीय निवडणुकांच्या प्राथमिक निकालांचं भारतानं स्वागत केलं आहे अफगाणिस्तानात लोकशाहीचं रक्षण करुन ती मजबूत करण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांबद्दल तिथल्या सर्व नेत्यांचं आणि संस्थांचं भारताला कौतुक वाटतं असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं

नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तिका ही भारताची अंतर्गत बाब असल्याचं बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री अब्द्ल मोमेन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे